नांदेड इथं काल ते वार्ताहरांशी बोलत होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राज्यघटनेच्या चौकटीत आणण्याच्या अटीबाबत बोलतांना चव्हाण यांनी सांगितलं की काँग्रेसची भूमिका ही कायम संघ विरोधात राहिली आहे एडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना नेमके काय अपेक्षित आहे याचा मसुदा दिल्यास काँग्रेस तो मान्य करील असं ते म्हणाले

मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला मराठवाड्यातही विविध ठिकाणी ही रॅली काढण्यात आली औरंगाबाद शहरातल्या तिन्ही मतदारसंघातून तसंच जालना जिल्ह्यातल्या पाचही विधानसभा मतदार संघातून रॅली काढण्यात आली यात खासदार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब ही दानवे पालकंत्री बबनराव लोणीकर यांनी सहभाग घेतला लातूर इथं पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली तर नांदेड इथं पक्षाचे महासचिव विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत ही रॅली काढण्यात आली

यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे दिला जाणाऱ्या समाजभूषण पुरस्कारासह महात्मा जोतीबा फुले तसंच राजर्षी शाहू महाराज आणि संत रविदास यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या प्रस्कारांचा समावेश होता याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राज्कुमार बडोले उपस्थित होते यावेळी बोलतांना बडोले यांनी राज्य सरकारनं कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मुती योजनेंतर्गत जमीन खरेदीसाठीच्या वित्त सहाय्यात आठ लाख रुपयांची वाढ केल्याचं सांगून मुंबईत रविदास भवन उभारण्यासाठी निधी मंजूर केल्याचं सांगितलं

पालघर इथं काल अटल आरोग्य महाशिबिराचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते अटल आरोग्य शिबीर खऱ्या अर्थानं समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत आरोग्य सेवा पोहचवणारं शिबिर आहे असंही ते म्हणाले

यासंदर्भात काल नंदुरबार इथं माजी मंत्री पदमाकर वळवी यांच्या नेतृत्वाखाली या संघटनांनी वार्ताहर परिषद घेतली या राजकीय निर्णयामुळे आदिवासींची क्रचंबणा करत आदिवासी संस्कृतीवरच आघात करण्याचं काम भाजपा सरकारनं केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं चार दिवसात सरकारनं हा निर्णय मागं घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे प्रत्येक पक्षातल्या आदिवासी लोकप्रतिनीधींनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल असंही या संघटनांचं मत आहे गोपीनाथ मुंडे यांनी वाचिंतांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला तसंच शेतकरी आणि ऊस तोड कामगारांचे प्रश्न सोडवले असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे नाशिक इथं काल पवार यांच्या हस्ते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि एका महाविद्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ यांच्यासह अन्य मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

यानिमित्त ठिकठिकाणच्या शिव मंदीरांमध्ये दर्शनासाठी भाविकांचा उत्साह दिसून येत आहे मराठवाड्याच्या औरंगाबाद जिल्ह्यात वेरुळचं घ्रष्णेश्वर हिंगोली जिल्हात औंढा नागनाथ आणि बीड जिह्यात परळी वैजनाथ या ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी भाविकांनी आज पहाटेपासूनच गर्दी केली आहे

चैतन्या यांनी काल तडकाफडकी निलंबित केलं तर एका पोलीस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली केली आहे त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातल्या अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना सहकार्यच केल्याचं चौकशी अहवालात निष्पन्न झालं होतं या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक एस चैतन्या यांनी सांगितलं सहायक पोलीस निरीक्षक सुनीलक्रमार काकडे पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड हवालदार रामेश्वर जाधव कपील जाधव इंद्रजित काळेबाग संतोष सावंत सदाशिव राठोड रामप्रसाद पहरे अशी निलंबित अधिकारी कर्मचाऱ्यांची नावं आहेत लातूर जिल्ह्यात उमरगा पोलिस ठाण्यात हाणामारी करणाऱ्या चार पोलिसांना पोलिस अधीक्षक आर राजा यांनी निलंबित केलं आहे

चिकलठाणा एम आय डी सी पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली

परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथं काल पशु प्रदर्शन मेळावा घेण्यात आला यात शेतकरी आणि पशुपालकांना पशुसंवर्धन विज्ञानावर आधारित आधुनिक शेती आणि शेतीपुरक उद्योग याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं